अंतराळ संशोधनाच्या उत्तंग ध्येयातून प्रेरित झालेल्या इस्रोबरोबर भविष्यात सौर यंत्रणेच्या शोधासाठी उत्सुक असल्याचं नासानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

लँडरचा संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या संशोधन अभियानात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण योगदान देत आहे असंही नासानं म्हटलं आहे

सिवन यांनी स्पष्ट केलं आहे

समाजातील प्रत्येक घटकासाठी हे सरकार आशेचं प्रतीक आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे

जेठमलानी यांनी विधी समाजकारण आणि राजकारण क्षेत्रात आपल्या कर्तबगारीनं एक मानदंड निर्माण केला होता विशेषत आणीबाणीविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

यामुळे दोडामार्ग ताल्क्यात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तिलारी नदीचं पाणी वाढल्यानं धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत समुद्र खवळल्यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अग्रवाल आणि सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान म्ख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत त्यांनी वन विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांची प्रादेशिक कार्यालयात भेट घेतली

अल्पसंख्यांक विकास विभागाचे राज्यमंत्री तसंच उर्द् अकादमीचे उपाध्यक्ष अतुल सावे यांच्या उपस्थितीत मौलाना आझाद संशोधन केंद्रात सध्या सुरू असलेल्या या कार्यक्रमात उर्द म्शायराही सादर केला जाणार आहे

हरिदास यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरिदास यांच्या स्वलिखित सत्यशोधक कार्यकर्ता या प्स्तकाचं प्रकाशन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते आज होणार आहे

रघुनाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कथा आणि कवितांवर आधारित आज कृणाला गावे हा कार्यक्रम आज औरंगाबाद इथं सादर केला जाणार आहे